मेक इन इंडियासोबत स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी दिला मेक फॉर वर्ल्डचा मंत्र

सार्वभौमत्वाचं रक्षण सर्वाधिक महत्त्वाचं लाल किल्ल्याच्या तटावरून पंतप्रधानांची ग्वाही

आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घेऊन येणारं नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनसूरू

कोरोनावरील लस तयार झाल्यावर ती प्रत्येकाला मिळेल याची काळजी सरकार घेणार

दुर्गम भागातही आरोग्यसेवेची मुंबईतल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यात पावसाची संततधार सुरूच धरणांमधल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ आता सविस्तर बातम्या दिल्ली स्वातंत्र्यदिन आपल्याला आता मेक इन इंडियासोबतच मेक फॉर वर्ल्ड या मंत्रासह प्रढे जायचं असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य समारंभात ध्वजारोहण केल्यानंतर लालकिल्याच्या तटावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केला भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे एक काळ होता ज्यावेळी देशवासियांचं पोट कसं भरणार ही सर्वात मोठी चिंता होती आज आपण केवळ भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो असं ते म्हणाले शिक्षण कृषी आरोग्यसंरक्षण कर व्यवस्था महिला सबलीकरण रोजगार विज्ञान तंत्रज्ञान अशा विविध सामाजिक आर्थिक क्षेत्रात घडवून आणण्यात येत असलेल्या सुधारणा नवभारतच्या दिशेनं वाटचाल अधिक गतीमान करतील असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला

आमचे जवान काय करु शकतात ते संपूर्ण जगानं लडाखमध्ये पाहिले आहे असे मोदी म्हणाले शांतता आणि सौहार्दासाठी भारताचे जितके प्रयत्न आहेत तितकाच भारत मातृभूमीच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या भाषणात कालपासूनच नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची सुरूवात करण्याची घोषणा केली आहे हे मिशन भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घेऊन येईल असं ते म्हणाले आता तूमची प्रत्येक तपासणी प्रत्येक आजार त्रम्हाला कोणत्या डॉक्टरनं कोणतं औषध दिलं कधी दिलं तपासणी अहवाल काय होते ही सर्व माहिती या एकाच आरोग्य पत्रात अर्थात हेल्थ आयडीमध्ये असेल

भारतात कोरोनावर एक नाही तीन लसी विकसित करण्यात आल्या आहेत

भाषणाच्या स्रुवातीला पंतप्रधानांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या कोरोनाच्या कालखंडात कोरोना योध्यांनी देशवासियांची सेवा केली आहे

मुंबई स्वातंत्र्यदिन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्रंबईत मंत्रालयात झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या राज्यातल्या मुख्य सोहळ्यात ध्वजारोहणा नंतर केलेल्या भाषणात जय जवान जय किसान जय कामगार असा नारा दिला शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला

मुंबईतल्या विधान भवनात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित होते मृंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं प्रणे स्वातंत्र्यदिन पुण्यात विधान भवनाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार खासदार गिरीश बापट आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्ण्यातलं लष्कराच्या दक्षिण कमांडचं मुख्यालय आणि लोणावळ्यातल्या नौदलाच्या आयएनएस शिवाजी इथंही ध्वजवंदन झालं

पुणे तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील शासकीय कार्यालयं तसंच सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमधून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

यावेळी बोलताना संपर्कमंत्री नीतीन राऊत यांनी देशाच्या मध्यभागी असणाऱ्या नागपूरला एक स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यासाठी पर्यटनाचा एक ग्रोथ इंजिन म्हणून विकास करण्याचा मानस व्यक्त केला अहमदनगर इथं संपर्कमंत्री हसन मूश्रीफ जळगावात गूलाबराव पाटील धूळे इथ अब्दूल सत्तार यांच्या हस्ते काल शासकीय ध्वजारोहण झालं अब्दुल सत्तार यांनी कोरोना योध्दे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार केला नाशिकमध्ये संपर्क मंत्री छगन भूजबळ यांनी ध्वजारोहणानंतर फिजिशियन क्लाऊड या पथदर्शी प्रकल्पाचं उद्घाटन केल

रायगड जिल्ह्यात अलिबागच्या पोलिस मैदानावर झालेल्या समारंभात संपर्कमंत्री अदिती तटकरे यांनी चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या वेळी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केलं रत्नागिरीत संपर्कमंत्री अनिल परब यांच्या हस्ते कोरोनाच्या काळात उल्लेखनीय काम करणा या ग्रामपंचायतींना प्रातिनिधिक स्वरूपात गौरवण्यात आलं पालघरमध्ये कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रशंसनीय कामगिरी करणा या पोलीसांचा सत्कार करण्यात आला औरंगाबादमध्ये संपर्कमंत्री सुभाष देसाई जालना इथं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे नांदेड इथ अशोक चव्हाण उस्मानाबादेत शंकरराव गडाख बीड इथे धनंजय मूंडे लात्रमध्ये अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं हिंगोलीत वर्षा गायकवाड परभणी इथं नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आत्मा प्रकल्प अंतर्गत रानभाज्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यवतमाळमध्ये संजय राठोड यांच्या हस्ते काल ध्वजारोहण झालं बुलडाण्यात शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या कुटूंबीयांना संपर्कमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच प्रस्कार प्राप्त झाल्याबाबत वर्ध्यात जिल्हाधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांचा सत्कार संपर्कमंत्री सूनील केदार यांच्या हस्ते करण्यात आला भंडारा इथं डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं वाशिम इथं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते अमरावती इथं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते तर अकोला इथे संपर्कमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं अकोला जिल्ह्यातील अनाथ आणि दूर्धर आजारग्रस्त बालकांना विशेष सहाय्य योजनेच्या लाभाचे वितरण ध्वजारोहण सभारंभानंतर कडू यांच्या हस्ते करण्यात आलं गडचिरोलीत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते गोंदीयात राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं भामरागड तालुक्यातील कोठी इथे नक्षल्यांच्या हल्यात शहीद झालेले पोलिस जवान दुष्यंत नंदेश्वर यांना मानवंदना देण्यात आली

सी पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं साता याचे संपर्क मंत्री बाळासाहेब पाटील कोरोना बाधित असल्यानं ते सोहळ्याला हजर राहिले नाहीत त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल

कोल्हापूरात सतेज पाटील यांनी गणेश उत्सवात गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केलं

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

यामध्ये देवनागरी ओडिसी तेलुगू कन्नड मल्याळम गुजराथी उर्दू तमिळ गुरुमुखी मोडी काश्मिरी बंगाली असामी मैथिली आणिसिद्धम अशा या लिपींचा समावेश आहे

तुषार पनके यांनी संकलन तर कुणाल कुलकर्णी यांनी त्याचं ध्वनीसंकलन केलं

आकाशवाणी बातम्यांसाठी संतोंष गोगले पूणे

देशाचं तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेल्या वाजपेयी यांनी आपल्या कार्यकालात घेतलेल्या निर्णयामुळे अनेक क्रांतिकारी बदल घडून आले

मराठवाडा मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदत वाढ देण्यात यावी

यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ व्यंकटेश काब्दे प्रा लक्ष्मण शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते मराठवाड्यात औरंगाबाद परभणी लातूर जालना हिंगोली उस्मानाबाद बीड इथही आंदोलनं करण्यात आली असल्याची माहिती डॉ व्यंकटेश काब्दे यांनी दिली आहे वनस्टॉप राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते काल जिल्हा रुग्णालय आवारात सखी वन स्टॉप सेंटरचं भूमीपूजन झालं महिलांना न्याय देण्याच्या प्रक्रियेत हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल लवकरच ते स्वतच्या इमारतीत स्थानांतरित होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली स्मार्ट पोलीसिंग पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी पूणे ग्रामीण पोलीस विभागाचा स्मार्ट पोलीसींग उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे विभागीय आयुक्त कार्यालयात पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ काल करण्यात आला निधन वर्ध्याचे माजी खासदार विजय मुडे यांचं काल आर्वी इथं निधन झालं

एक वर्ष महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणूनही त्यांनी काम केलं त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वर्धा इथं हिंदी विश्वविद्यालयाची स्थापना केली

धोनी निवत्त भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली समाज माध्यमावरून त्यानं याबाबत घोषणा केली आहे क्रिकेट रसिकांनी दिलेलं प्रेम आणि सहकार्याबद्दल त्यानं सर्वांचे आभार मानले आहेत

महेंद्रसिंग धोनी यांच्या नंतर क्रिकेटपटू सुरेश रैना यानंही काल निवृत्तीची घोषणा केली आहे भूकंप कोयना धरण परिसरात काल सकाळी दहाच्या सुमाराला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला

या भ्रकंपाचा केंद्र बिंद् कोयनेपासून साडे तेरा किलो मीटर अंतरावर होता पाऊस हवामान आयएमडी राज्यातल्या बहुतांश भागात संततधार पाऊस सुरु असून अनेक धरणांमधल्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे बहुतांश धरणातून दोन दिवसांपासून स्रू असलेला पाण्याचा विसर्ग स्रूच असून आता विसर्गाचं प्रमाण वाढलं आहे सर्वच नद्या त्यामुळे द्थडी भरून वाहताहेत

आज ही राज्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते असा हवामान खात्याचा अंदाज आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार